मतदान पावती पडताळणी अर्थात व्ही व्ही

पूर्वीचा निर्णय कायम ठेवला नागप्रच्या कोराडी औष्णिक विद्य्त केंद्रांला तंत्रज्ञाना साठीचा राष्ट्रीय प्रस्कार

पी एल

स्पर किंग्ज आणि म्ंबई इंडियन्स संघादरम्यान आज सायंकाळी खेळला जाणार आहे

कमाल तापमानाची नोंद मतदान पावती पडताळणी अर्थात व्ही व्ही

याबाबत पूर्वीच्या आदेशामध्ये कोणताही बदल करण्यास सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं नकार दिला आहे

व्ही पॅट यंत्रातल्या पावत्या या मतदान यंत्रांत नोंदवल्या गेलेल्या मतदानासोबत पडताळून पाहण्याचे आदेश दिले होते

व्ही पॅट यंत्रातल्या पावत्या पडताळून पाहण्याची मागणी केली होती न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली आहे

या जागांसाठी जून महिन्यात पोट निवडणूक होण्याची शक्यता असल्याचं जिल्हा निवडणूक विभागानं सांगितलं आहे ग्रामपंचायत मतदार यादीचा कार्यक्रम संगणकीय पण पारंपारिक पद्वतीनं राबवला जाणार आहे

निवडण्कीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत लोकसभा निवडण्कीच्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांनी आज पश्चिम बंगालच्या घाटल इथं प्रचार सभेला संबोधित केलं आपला पक्ष सत्तेत आल्यास संसदेत नागरिकत्व स्धारणा विधेयक आणेल आणि भारतातील अल्पसंख्यांक शरणाथ्र्यांना नागरिकत्व प्रदान करेल असं ते म्हणाले दरम्यान कांग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील आज प्रचार सभा घेतली हरियाणाच्या अंबाला इथं बोलताना त्यांनी विम्द्रीकरणाम्ळं देशात पाच लाख लोकांना नौकऱ्या गमवाव्या लागल्याचं म्हटलं आहे

भांडेवाडी नागप्र इथल्या सांडपाणी प्रक्रिया आणि प्नर्वापर प्रकल्पाच्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान डिझाईन आणि अभियांत्रिकी या संवर्गातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रस्कार महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विदयुत केंद्राला मिळाला

माजी ऊर्जा सचिव भारत सरकार अनिल राजदान आणि मिशन एनर्जी फाउंडेशनचे संचालक अश्विन क्मार खत्री यांचे श्भहस्ते हा प्रस्कार कोराडी वीज केंद्राचे म्ख्य अभियंता अभय हरणे आणि कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे यांना प्रदान करण्यात आला

देशातील हा अभिनव असा पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे

पी एल क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला क्वालिफाय अर्थात पात्रतेसाठीच्या सामना आज चेन्नई स्पर किंग्ज आणि म्ंबई इंडियन्स संघादरम्यान संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाणार आहे यापूर्वी दोन्ही संघात दोनदा लीग सामने खेळले गेले असून दोन्ही सामने म्ंबई संघानं जिंकले आहेत आजच्या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात खेळणार आहे तर पराभूत होणारा संघ उद्या होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स् आणि सनराजर्स हैद्राबाद संघादरम्यानचा बाद फेरीतील विजेत्या संघासोबत खेळेल या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे वाघांची नख आणि इतर अवयवांची तस्करी केल्यामुळे काल नागपूर जिल्ह्यात तीन लोकांना अटक करण्यात आली आहे वनाधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरुन रामटेक इथं ही कारवाई करण्यात आल्याचं वनाधिकारी विशाल बोरहटे यांनी वार्ताहरांना सांगितलं हे तीनही आरोपी मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा इथले रहिवासी असून त्यांच्या घरुनही वाघांचे कांही अवयव जप्त केले आहेत आरोपी रामदास चव्हाण तारासिंग राठोड आणि भिकमसिंग राठोड यांना काल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत वनखात्याच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत राज्य सरकारनं चारा छावण्यांमधल्या चाऱ्याच्या प्रमाणात वाढ केली आहे

चारा छावणी चालकांनी आपल्याकडे नोंदणीकृत जनावरांच्या संपूर्ण नोंदी ठेवाव्यात जनावरांची माहिती अद्ययावत करण्यासाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टीम नावाचं मोबाईल एप्लीकेशन ही विकसित करण्यात आलं आहे सर्व जनावरांसाठी योग्य प्रमाणात चारा आणि इतर मदत उपलब्ध व्हावी यासाठी छावणीतल्या जनावरांचा माहिती अहवाल छावणीचालकांनी दररोज अद्ययावत करणं आवश्यक असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे साडेतीन शभ मुहर्तांपैकी एक असलेल्या अक्षया तृतियेचा सण आज साजरा करण्यात येत असून आजच्या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्व असतं यानिमित्त शहरातील सराफा बाजारात सकाळपासूनच रेलचेल दिसून आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतिये निमित्त दैशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत आगामी येणाऱ्या वर्षभरात महाराष्ट्रात पाऊस पीक परिस्थिती हवामान राजकीय आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेली भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर होणार असून तीनशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या ब्लडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घट मांडणीला शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्व आहे जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची भविष्यवाणी प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या म्हर्तावर याची घटमांडणी होत असून उद्या सकाळी पीक परिस्थिती आणि पावसाचा अंदाज याबाबतची परिस्थिती जाहीर करण्यात येणार आहे त्याकरिता महाराष्ट्रभरातून शेतकरी भेंडवळच्या भाकिताची माहिती ऐकण्यासाठी येत आहेत भगवान परश्राम आणि आद्य समाजस्धारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे या निमित्तानं सर्वत्र शोभायात्रा वाहन फेऱ्यांसह विविध सांस्कृतिक तसंच सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परश्राम तसंच बसवेश्वर जयंतीनिमित्त देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केले महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी त्यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गेल्या आर्थिक वर्षापेक्षा या आर्थिक वर्षात भरलेल्या ऑनलाईन प्रत्यक्ष करांची रक्कम कमी असल्याचं वृत्त च्कीचं असून माध्यमातून च्कीच्या बातम्या प्रसारित होत असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहे

उदया विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवू शकते त्याम्ळे लोकांनी बचावात्मक उपाय योजना करण्याचा सल्ला देखील हवामान खात्यातर्फे देण्यात आलं आहे

तर यानंतर तापमानात किंचीत घट होण्याची शक्यता आहे